महाराष्ट्रात किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाचा इशारा समुद्रकिनारी न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन धम्मचक्रदिन बौद्ध धर्माची स्थापना झालेला देश असल्याचा भारताला अभिमान आहे भारतातूनच इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला भगवान बुद्धांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखविला आणि संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं धर्मचक्र दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेनं या समारंभाचं आयोजन केलं आहे अडीच हजार वर्षांपूर्वी आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी पहिल्यांदा आपल्या शिष्यांना उपदेश केला होता त्याच्या स्मृत्यर्थ आषाढ पौर्णिमा धर्मचक्र दिन म्हणून साजरी केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते जग सध्या अकल्पित आव्हानांचा सामना करत आहे अशा वेळी भगवान बुद्धांच्या उपदेशातून या समस्येवर उत्तर मिळू शकेल ही शिकवण कालातीत आहे भविष्यातही जगाच्या शाश्वततेसाठी भगवान बुद्धांची शिकवण हा योग्य मार्ग आहे असं पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले आजचा दिवस हा आपल्या गुरूंचं स्मरण करण्याचा दिवस आहे याची आठवण मोदी यांनी करुन दिली या प्रसंगी मंगोलियाच्या राष्ट्रपतींचा संदेशही वाचण्यात आला

स्वामी विवेकानंद थोर विचारवंत असामान्य वक्ते होते त्यांनी भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्याबरोबरच संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करुन दिली अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विवेकानंदांना ट्विटर संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे

यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या आजाराचे गाभीर्यानुसार वेगवेगळे टप्पे आणि लक्षणं मंत्रालयानं नव्यानं सांगितली आहेत रेमडेसिविर औषध केवळ ऑक्सीजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांनाच द्यावे हे औषध लहान मुलं गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांना तसंच मूत्राशयाचा विकार असलेल्या रुग्णांना अजिबात देऊ नये हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच दिलं जावं गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना हायड्रोक्सीक्लोरोक्विन देणं टाळावं

सध्या या औषधांचा साठा मर्यादित स्वरुपात असल्यामुळे त्यांचा शिफारस केल्यानुसारच रुग्णांसाठी वापर करावा असं मंत्रालयानं सांगितलं आहे

यात ऑस्ट्रेलिया बाहरिन बांग्लादेश कॅनडा जर्मनी जपान कुवेत मलेशिया ओमान सौदी अरेबिया कतार आणि फिलिपिन्स या देशांचा समावेश आहे एअर इंडियाबरोबरच इंडिगो आणि गो एअर या खासगी कंपन्यांची विमानं वंदे भारत अभियानाच्या चौथ्या टप्प्यात सहभागी होणार आहेत

रुग्णसंख्येतली ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वात जास्त वाढ आहे

तामिळनाड् तामिळनाडूत त्रिची जिल्ह्यात कोविड प्रतिबंधासाठी सार्वत्रिक निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे

लोकांना उच्च दर्जांचं निर्जंतुकीकरण साहित्य वितरीत करण्यासह कोविड प्रतिबधाविषयीची माहिती असलेली पत्रकं वाटणं आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याबाबतची प्रात्यक्षिकं दाखवणं असं काम या पथकांमधले सदस्य करणार आहेत संस्कत साप्ताहिकी भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं आकाशवाणी आज संस्कृत भाषेतल्या पहिल्या वृत्तविशेष कार्यक्रमाचं प्रसारण करणार आहे

रविवारी याच वेळी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात येईल संस्कृत भाषेच्या प्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमी रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत

नागरिकांनी या काळात शक्यतो घरातच राहावं अशी सूचना हवामान विभागानं केली आहे महाराष्ट्रात नवी मुंबईत पावसाचा जोर कायम आहे

काही ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत

आज भरतीच्या वेळी सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत त्यामुळे भरती असताना मुंबईकरांनी सावध रहावं चौपाट्यांवर जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार